त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृह मंत्रालयानं आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या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

ज्या राज्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी आहे त्या राज्यांनी ती वाढवावी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तपासणी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड अशा विविध उपाय योजना अधिक कठोरपणे अमलात आणाव्यात असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेश त्या त्या ठिकाणच्या परिस्थिती नुसार निर्बंध लावू शकतात मात्र लोकांना राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य प्रवासासाठी बंदी नसेल असं यात नमूद करण्यात आलं आहे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 लोकांनी कडक निर्बंधांसाठी मानसिक तयारी ठेवावी असं ते म्हणाले ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते कोविड रुग्णांसाठी राज्यात कुठेही खाटांची कमतरता नाही सगळीकडे आवश्यक तितक्या खाटा उपलब्ध असून खाटांची संख्या आणखी वाढवण्याचे निर्देश दिले आहे असं त्यांनी सांगितलं

या चाचणीत प्रवासी पॉजिटिव आढळल्यास आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांना विलगीकरणात राहावं लागणार आहे विधानसभा निवडणक आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे यासाठी सर्व तयारी झाली असून कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाय योजनांसह यंत्रणा सज्ज झाली आहे पारदर्शक पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रान बरोबरच व्ही व्ही पॅट यंत्रही उपलब्ध करून देण्यात आलं आहे

यावेळी तीन प्रमुख आघाड्यामध्ये चुरस आहे भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आसम गण परिषद आणि यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरल यांचाही समावेश आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट बोडोलँड पीपल्स फ्रंट आणि डावे पक्ष एकत्र आले आहेत तिसऱ्या आघाडीत आसम जातीय पार्टी आणि रायजोर दल हे दोन पक्ष आहेत

राज्यात आठ टप्प्यात मतदान होणार आहे उद्या मतदान होणाऱ्या सर्व जागांवर भारतीय जनता पार्टी आणि सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर कॉंग्रेस आणि डावे पक्ष संयुक्त मोर्चाअंतर्गत निवडणूक लढवत आहेत

या टप्प्यात महत्त्वपूर्ण अशा नंदीग्राम मतदार संघात मतदान होणार आहे या ठिकाणी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी भाजपाचे शुभेंदु अधिकारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या मीनाक्षी मुखर्जी यांच्यात लढत होणार आहे पुदुचेरी केरळ आणि तामिळनाडूमध्ये सहा एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे

त्यामुळे या सर्व ठिकाणी प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे सर्वच पक्षांचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेते जाहीर सभा प्रचार फेन्या बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत मंत्रिमंडळ निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगात दहा हजार नऊशे कोटी रुपयांच्या गुंतवणूकीस मान्यता दिली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामधे भारतीय ब्रँडच्या अन्न उत्पादक कंपन्याना पाठबळ देणं आणि देशाला लाभलेल्या नैसर्गिक देणगीच्या माध्यमातून जागतिक खाद्य उत्पादनाची निर्मिती करणं हे या योजनेचं उद्दीष्ट आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं याबाबतची माहिती दिली या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं गोयल यांनी यावेळ सांगितलं नवीन कृषी कायद्यांचे स्वागत करताना ते म्हणाले की यात समाविष्ट असलेल्या नवीन तरतुदी ऐच्छिक आहेत आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे यामुळे भारतीय उत्पादनांच्या ब्रँडचं मूल्यदेखील वाढेल असेही ते म्हणाले यासंदर्भात विविध संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतर आठ नऊ महिन्यांत या योजनेला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

जयशंकर यांनी आज दुशान्बे इथं ताजिकीस्तानचे परराष्ट्रमंत्री सिरोजिद्दीन मुहरीद्दीन यांच्याशी विकास सहकार्य यांसह द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही त्यांनी यावेळी चर्चा केली आर्थिक भागीदारी आणखी वाढवण्यावर भर देण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केलं ताजीकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात भारत सरकारच्या अनुदान योजनेंतर्गत अनेक प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आले असल्याचं डॉ जयशंकर यावेळी म्हणाले आपल्या तीन दिवसांच्या ताजिकिस्तान दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी परराष्ट्रमंत्र्यांनी सभापती झोकिरझोदा महमदतोहीर झोइर यांची भेट घेतली आणि भारत ताजिक सहकार्यासाठी केलेल्या समर्थनाची प्रशंसा केली व्यंकय्या नायड् शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज आणि इतर मदत दिल्यास त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे ते आज हैदराबाद इथं शेतीविषयक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते आधुनिक उपकरणे वैज्ञानिक संशोधन आणि तरुण पिढीच्या आवडीने शेती फायदेशीर ठरू शकते असंही नायडू यावेळी म्हणाले शेतकरी हे कोविड योद्धे असून संकटाच्या काळात निर्धाराने काम करून देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी मदतीचा हात दिला असल्याचं सांगत नायडू यांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली

या बैठकीत आर्थिक विषयावर चर्चा झाल्याबद्दल जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला जावडेकर यांनी या बैठकीत भारताची बाजू स्पष्टपणे मांडताना सर्वोत्तम ध्येय प्राप्तीसाठी अर्थव्यवस्था हा अविभाज्य भाग असला पाहिजे असं प्रतिपादन केलं ब्राझील ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी संरक्षण मंत्र्यांना हटवल्यानंतर सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांनी राजीनामा दिला आहे नवनियुक्त संरक्षण मंत्री जनरल वॉल्टर सूझा ब्रगा नेटटो यांच्याशी काल भेट झाल्यानंतर हे राजीनामे देण्यात आले कोणतेही कारण न देता हे राजीनामे दिले असून त्यांच्या जागी नवीन नेमणुका झाल्या नसल्याचं नेटटो यांनी म्हटलं आहे

या प्रकरणी अन्य काही पोलिस अधिकार्यांना याआधीच निर्दोश मुक्त करण्यात आलं आहे नरवणे पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादादरम्यान भारताने आपला एक इंच भूभाग गमावला नसल्याचं लष्कर प्रमुख जनरल एम

नरवणे यांनी म्हटलं आहे एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे गेल्या महिन्यात सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून या भागात शांतता असल्याचं नरवणे यांनी म्हटलं आहे राफेल राफेलच्या तीन लढाऊ विमानांची चौथी तुकडी आज गुजरातमधल्या जामनगर इथल्या हवाई तळावर दाखल होत आहे नंतर या तिन्ही विमानांना अंबाला हवाई तळावरील गोल्डन अॅरोज् स्क्वॉड्रॉनमध्ये समाविष्ट केले जाणार आहे यामुळे या विमानांची संख्या आता चौदा होणार आहे तर पुढील दोन महिन्यात आणखी राफेल विमानं फ्रांसकडून मिळणार आहेत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

हंसा न्य जनरेशन विमान बंगळूरू इथल्या नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेन तयार केलेलं हंसा न्यू जनरेशन हे विमान आजपासून प्रत्यक्षात वापरात आणण्यात आलं त्यासाठी आज एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं हे स्वदेशी प्रशिक्षण विमान अत्याधुनिक तंत्राने सुसज्ज असून विमानाची कार्यक्षमता दर्जेदार आहे कर्ज गैरबँकिंग आणि लघू वित्तीय संस्थांकडून दिली जाणारी कर्जे उदयपासून स्वस्त होण्याची अपेक्षा आहे

तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे

कसोटी मानांकनामध्ये फिरकीपट्र रविचंद्रन आश्विननं द्रसरं स्थान कायम ठेवलं आहे